अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन एमआयएम पक्षानं पाच जागा जिंकल्या

ग्जरात विधानसभेच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने सर्व आठ जागांवर विजय मिळवला उत्तरप्रदेश विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं सहा जागा जिंकल्या तर समाजवादी पार्टीला एक जागेवर विजय मिळाला मणिपूर विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली इथे भाजपनं चार जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला नागालँडमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि अपक्ष उमेदवार एकेका जागेवर विजयी झाले ओडिशातल्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत बिजू जनता दलाचे उमेदवार विजयी झाले हरियाणा तसंच छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली या दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक झाली इथं काँप्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले कर्नाटक विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली या दोन्ही जागात भाजपनं जिंकल्या असून तेलंगणातल्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही भाजप उमेदवार विजयी झाला

काल मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते कोविडच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं हिवाळी अधिवेशन घेणं उचित होणार नाही अशा सूचना अनेक सदस्यांनी यावेळी केल्या येत्या सात डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का आणि अधिवेशन किती दिवसांचं असावं याबाबत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं

परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली टाळेबंदीमुळे पाच महिने एसटीची प्रवासी वाहत्क बंद होती

त्यामुळे इतर खर्च वेतन गाड्यांची देखभाल बसस्थानकांची प्नर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत जाऊन कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत राहिल्याचं परब यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत काल बैठक झाली आणि त्यानंतर शासनाकडून एसटीसाठी आगामी सहा महिन्यांकरता एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती परब यांनी दिली

हा विकाराचा प्रश्न वारंवार निर्माण होतो किंवा राज्य शासनाकडे वारंवार पैसे मागितले जातात म्हणून मी अजित दादांकडे मागणी केली की तुम्ही आम्हाला सहा महिन्यांचं एकंदर पॅकेज द्या आणि अजित दादांनी सर्व खात्यांशी चर्चा करून एक हजार कोटीचं पॅकेज एस टी महामंडळाला जाहीर केलेलं आहे

तर अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकार पक्ष आज आपलं म्हणणे सादर करणार आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावरही आज सुनावणी होणार आहे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंह यांना अटक करण्यात आली आहे

शालेय शिक्षण विभागानं काल शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या

नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे दरम्यान औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात काल सहा जणांनी अर्ज दाखल केले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी काल अर्ज दाखल केला माजी खासदार जयसिंग गायकवाड आशिष देशमुख भारत फुलारे यांनी अपक्ष म्हणून तर बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीकडून यशवंत कसबे यांनी अर्ज दाखल केला

मनरेगामधून हरघर गोठे घरघर गोठे उपक्रमही राबवण्यात येणार असल्याचं म्श्रीफ यांनी सांगितलं मनरेगांतर्गत बंधनकारक असलेलं कुशल अकुशल कामावरच्या खर्चाचं प्रमाणही यामधून राखलं जाणार असून गावांमध्ये रोजगार निर्मिती होणार असल्याचं ते म्हणाले

औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तर शिवानंद टाकसाळे यांची अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे

औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

ते काल लातूर इथं बोलत होते आपत्ती काळाची मदत देण्यात आचार संहिता अडसर ठरत नसते असा दावाही पाटील यांनी यावेळी केला अतिव्रष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे त्यांना भरघोष आर्थिक मदत द्यायला हवी मात्र राज्य सरकार याबाबत उदासीन दिसत असल्याचं पाटील म्हणाले

परभणी जिल्ह्यात पालम नगर पंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत काल प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली हिंगोली जिल्ह्यात औैंढा इथंही काल तालुक्यातल्या सरपंच पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली

काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला

गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीमुळे त्रस्त असल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मुंडे यांनी ड्वीट संदेशातून दिली आहे